धावाच लक्ष्य पंतप्रधान बांगलादेश बांगलादेश बरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी भारत कटिबद्ध असून भारताच्या शेजारी राष्ट्रांप्रती सौहार्दाच्या धोरणातला बांगलादेश हा महत्त्वपूर्ण स्तंभ आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं पंतप्रधान सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत आजच्या बांगलादेश राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते बांगलादेशच्या विकास यात्रेत भारताचं सहकार्य या पुढेही कायम राहील अशी ग्वाही मोदी यांनी यावेळी बोलताना दिली भारत आणि बांगलादेश या दोन्ही राष्ट्रांकडे लोकशाहीची शक्ती असून भविष्यासाठी नवे संकल्प देखील आहेत आणि हे संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेनं दोन्ही देशांचा प्रवास सुरु आहेत व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात दोन्ही देशांना समान संधी आहेत मात्र त्याच बरोबर दहशतवादासारखी आव्हानं देखील आहेत असं सांगून मोदी म्हणाले की दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे

प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचं मोदी यावेळी म्हणाले बांगलादेश मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या जवानांना त्यांनी अभिवादन केलं पंतप्रधानांनी यावेळी बांगलादेशच्या युवकांसाठी सुवर्ण जयंती शिष्यवृत्तीची घोषणा केली

विधानसभा निवडणक आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विधान सभेच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत मतदान प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्रा बरोबरच व्ही व्ही पॅट यंत्रांचा वापर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रांवर दीड हजाराऐवजी केवळ एक हजार मतदारांनाच मतदान करता येईल अशी व्यवस्था केली आहे

भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा असम गण परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा या महत्त्वाच्या नेत्यांच राजकीय भवितव्य उद्या मतदान यंत्रात बंद होईल

पश्विम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान होणार आहे

कॉग्रेस डावे पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचा संयुक्त मोर्चाचेही उमेदवार आपलं नशीब अजमावणार आहेत

मुख्य न्यायाधीश एस ए बोबडे यांच्या अध्यक्षते खालील तीन सदस्यीय पीठानं हा निर्णय दिला निवडणूक रोखे याआधी अनेक वेळा जारी करण्यात आले त्याचा कोणताही विपरीत परिणाम निवडणुकांवर दिसून आलेला नाही असं न्यायालयानं सांगितलं निवडणुक रोख्यांच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेबाबतची माहिती राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला देण्याबाबत याधीच सूचीत करण्यात आलेला आहे त्यामुळे आता अंतरिम आदेश जारी करण्याची आवश्यकता नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं हर्ष वर्धन केंद्र सरकार दररोजच्या लसीकरण क्षमतेनुसार राज्यांना कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करत असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज सांगितलं एका अर्थ विषयक परिषदेत ते बोलत होते दररोज केलं जाणारं लसीकरण तसंच संबंधित वयोगटातील पात्र नागरिकांची संख्या यावर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे त्याचबरोबर लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी दिली जात असल्याचं हर्ष वर्धन यांनी सांगितलं लसीकरणानंतर कोणालाही गंभीर त्रास झाल्याची नोंद आजपर्यंत देशात झालेली नाही असं सांगून भारतात वापरल्या जात असलेल्या दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित असल्याचं हर्ष वर्धन म्हणाले केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोरोनाचा मृत्यू दर कमी राखण्यात यश आल्याचं त्यांनी नमूद केलं

आरोग्य समित्या छत्तीसगढ आणि चंदीगढ मध्ये कोविड रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेऊन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं उच्चस्तरीय पथकं या राज्यांत पाठविली आहेत रुग्णवाढीचं कारण जाणून घेण्यासाठी आणि प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी हे गट संबंधित राज्यांसोबत काम करतील

उपराष्ट्रपती राज्यपाल यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे काल मध्यरात्री ड्रीम्स मॉलमधल्या सनराईज या खाजगी कोविड रुग्णालयाला आग लागली होती

या आगीच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी दुर्घटनाप्रस्त रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला या आगीच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तुंमधे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयं सुरु आहेत त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले

संरक्षण क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य आणि संरक्षणविषयक तंत्रज्ञान आणि व्यापाराची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढल्याबाबत दोन्ही नेत्यानी समाधान व्यक्त केलं संरक्षण दलं आणि सुरक्षा विषयक आस्थापनांवर कोविड संकटाचा कसा परिणाम झाला आणि दोन्ही देशांनी केलेल्या उपायांवरही यावेळी चर्चा झाली

या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत सामंजस्य करार करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते वैयक्तिक राज्य आणि देश पातळीवर या एकत्रितपणे समस्येचा सामना करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वच्छ हवा आणि स्वच्छ भारताचं स्वप्न साकार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं भारत बंद शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद ला देशभरात अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला असं रेल्वे अधिकाऱ्यानी म्हटलं आहे भारत बंद च्या पार्श्वभूमीवर केवळ चार शताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या

शाहपूर आणि अंबाला इथेही शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं त्यामुळे दिल्ली आणि सहारणपूर दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या थांबवाव्या लागल्या पंजाब आणि हरियाणा मधील मोजकी ठिकाणं वगळता इतर सर्व ठिकाणी रेल्वे वाहतूक सुरळीत चालू असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं हुनर हाट हुनर हाट हा देशभरातील हस्तकला आणि पारंपरिक कलांसाठी लोकप्रिय आणि अभिमानास्पद मंच आहे असं अल्पसंख्यांक कार्य मंत्री मुखतार अब्बास नकवी यानी म्हटलं आहे

गोव्याचे मुख्य मंत्री डॉक्टर प्रमोद सावंत उद्या या महोसतवाचं अधिकृतरीत्या उद्घाटन करतील

यानंतरचा हुनर हाट महोत्सव पुढच्या महिन्यात डेहराडून इथं आयोजित केला जाणार आहे राष्ट्पती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या छातीत दुखू लागल्यानं लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांच्यावर उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली आहे

वाहनांचं योग्यता प्रमाणपत्र वाहन चालक परवाना नोंदणी प्रमाणपत्रांचा यात समावेश आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हृदयाशी संबंधित आजारावर उपचार सुरू होते मुंबई आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे ते संस्थापक संचालक होते गेली पाच दशकं त्यांनी अनेक वृत्तपत्रं आणि नियतकालिकांमधे स्तंभलेखन केलं बॅटमिंटन भारताच्या कृष्णा प्रसाद गर्ग आणि विष्णू वर्धन या जोडीने पॅरिसमधील ऑरलियन्स मास्टर्स बॅटमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

उपांत्य फेरीत त्यांचा सामना इंग्लंडच्या कॅलम हेमिंग आणि स्टीव्हन स्टेलवूड यांच्याशी होणार आहे राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांनीही महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत किदाम्बी श्रीकांतचा सामना तोमा ज्युनियर पोपोव्हशी होईल महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सायना नेहवालची लढत अमेरिकेच्या आयरिस वांगशी होईल तर इरा शर्माचा सामना डॅनिश खेळाडू लाईन ख्रिस्तोफरसनशी होईल

के एल राहुल रिषभ पंत विरत कोहली यांनी शानदार फटकेबाजी करत भारतासाठी मोठी धावसंख्या उभारण्यात योगदान दिलं